आणि चिराग शेट्टी जोडीची प्रुष द्रहेरीच्या अंतिम फेरीत धडक म्ंबई परिसर तसंच कोकणासह राज्यभरात अनेक ठिकाणी आज म्सळधार पाऊस कोसळत आहे मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच अव्यहत मु्सळधार पाऊस कोसळत आहे पाणी साचल्यानं पश्चिम उपनगरांतले चारही सबवे बंद केले आहेत पूर्वद्रूतगती मार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीची कोंडी झाली तिन्ही मार्गावरच्या रेल्वे वाहत्कीवरही परिणाम झाला संततधार पाऊस आणि सम्द्रातील भरती यामुळे मध्यरेल्वेच्या पनवेल आणि ठाणे दरम्यानच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं अनेक गाड्या रदद झाल्या आहेत आणि यामुळे हजारो प्रवासी वेगवेगळ्या स्टेशनवर अडकले आहेत या अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी पालिकेनं दक्षिण आणि मध्य मुंबईच्या अनेक शाळांमधे सहाय्यता शिबीरं सूरु केली असून त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे समुद्रातल्या भरतीमुळे कर्ला सायन आणि च्नाभट्टी परिसरात पाणी साचलं असून त्यामुळे वडाळा ते वाशी आणि दादर ते कुर्ला मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली संततधार पावसाम्ळे रेल्वे वाहतूक उशिरानं सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं दिली आहे दादर हिंदमाता किंग्ज सर्कल लोअरपरळ सायन धारावी वांद्रे क्ला चेंबूर काळाचौकी अंधेरी दहिसर बोरीवली गोरेगावसंह अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे आज दुपारी पावणे दोन पासून मोठी भरती असल्यानं किनाऱ्यावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यातही काल रात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ढोकाळी हाज्री कोपरी आणि पातळीपाडा इथल्या बहतेक घरांमधे पावसाचं पाणी शिरलं असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे पावसाम्ळे जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून स्रु असलेल्या जोरदार पावसाम्ळे जिल्ह्यातल्या वैतरणा पिंजाळ सूर्या या नदयांसह खाड्या नाले आणि ओढेदेखील दथडी भरून वाहत आहेत त्यामुळे बरेच रस्ते पाण्याखाली गेले मनोर पालघर मार्ग बंद झाला आहे याशिवाय पालघर सफाळे बोईसर पालघर हे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत संकटग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी जिल्हा आपती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविदयालयं बंद ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत रायगड जिल्ह्यातही कालपासून स्रु असलेल्या म्सळधार पावसामुळे सर्वत्र प्रस्थिती निर्माण झाली आहे सावित्री गांधारी काळ या नदयांचं पाणी महाड तर आंबा नदीचं पाणी नागोठणा शहरात शिरलं आहे रोहयात कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी औंलांडली असून जूना पूल पाण्याखाली गेला आहे रोहा अलिबाग मार्ग महाड किल्ले रायगड रस्ता तसंच वाकणा पाली खोपोली मार्ग पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आला मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर ताल्क्यात कोसळलेली दरड आज पहाटे चार वाजता हटवण्यात आली त्यानंतर या मार्गावरची वाहतूक प्न्हा सुरू करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातही म्सळधार पावसाम्ळे जनजीवन आजही विस्कळीत झालं असून खेड तालुक्यात जगब्डी नदीनं गेल्या बारा तासात दुसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडली पावसामुळे अनेक मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे तर संगमेश्वर आणि माखजन बाजारपेठांमध्ये पाणी भरलं आहे सिंधुदुर्गातही मुसळधार पाऊस झाला साताऱ्यात कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे आज द्पारी उचलण्यात आले

सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्याम्ळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला नाशिकमधे गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून बहतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे

त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे रामकंड परिसरातील राम सेतू आणि नदीकाठी असलेली जवळपास सर्वच मंदिरं पाण्याखाली गेली आहेत परिसरातील बाजारपेठेत पाणी शिरल्यानं नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचं जलसंपदा विभागानं जाहीर केलं आहे निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग केला जाईल प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या क्ठलाही धोका नाही विसर्ग वाढवताना वेळोवेळी महसूल आणि पोलीस विभागांना कळवलं जाईल असं पाटबंधारे विभागानं स्पष्ट केलं आहे हिंगोली जिल्हयात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू नदी द्थडी भरून वाहत आहे कळंमन्री ताल्क्यात नांदापूर जवळ रेल्वेप्लाखाली पाणी आल्यानं रहदारी बंद झाली आहे धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली पनवेल जवळच्या खारघर इथलं पर्यटकांचं आकर्षण असलेल्या पांडवकडा धबधब्यावर आज चार तरूणी वाहन गेल्याची दर्घटना घडली आहे या तरूणी चेंब्रच्या असून यातल्या तीन तरूणींचे मृतदेह सापडले आहेत रायगड जिल्ह्यातही सर्वत्र पाऊस स्रु आहे

य्ती सरकार आहे तोपर्यंत ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करु त्यांच्या आरक्षण तसंच इतर संधींवर कोणालाही घाला घालू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे ओबीर्सींना लोकसंख्येप्रमाण आरक्षण देण्याबाबत आम्ही कायदा केला आहे असं त्यांनी नागप्र इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं महाजनादेश यात्रेनिमित ते आज नागप्र इथं आले होते

कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री छत्रपती शाह सहकारी साखर कारखान्याला यंदाचा देशातला सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे हे प्रस्कार दिले जातात

यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामविलास पासवान आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली

बँकॉक इथं स्रू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं प्रुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे

अटीतटीच्या झूंजीत पहिला गेम जिंकल्यानंतर द्सरा गेम निसटत्या फरकानं गमावला नसता तर भारतीय जोडीनं सामना दोन गेम मध्येच जिंकला असता विजेतेपदासाठी अंतिम फेरीत उदया त्यांची गाठ चीनच्या जूनहई ली आणि य्चेन ल्यू या जोडीशी पडेल येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहृतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात ब याच ठिकाणी पावसाची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही वेधशाळेनं दिला आहे याकाळात किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे